रा

याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या दोन याचिकांवर काल न्यायालयात सुनावणी झाली या याचिकांसंदर्भात दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं राज्य सरकारला दिले आहेत

या निर्णयाला दोन याचिकांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे

त्या काल राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होत्या यंदा सरकारला कराच्या रुपात साडे सोळा लाख कोटी रुपये महसुली उत्पन्न मिळाल्याची माहिती त्यांनी दिली पुढच्या पाच वर्षांत पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात शंभर लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं सरकारचं उद्दीष्ट आहे आर्थिक विकासाचा मार्ग अधिक बळकट करण्यासंदर्भात कोणतीही तडजोड न करता या अर्थसंकल्पातून गुंतवणूक वाढण्यास चालना मिळेल असा विश्वास अर्थमंत्री सीतारामन यांनी व्यक्त केला

अर्थसंकल्पात रेल्वेसाठीच्या तर्तुदींवर लोकसभेत झालेल्या चर्चेला ते काल उत्तर देत होते नव्या डब्यांमुळे अपघातातली जीवित हानी टाळता येईल असा विश्वास गोयल यांनी वर्तवला

यावेळी खासदार इम्तियाज जलील ओमप्रकाश राजेनिंबाळकर राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी व्रक्षारोपण केलं

मुंबईत अन्न आणि औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक काल झाली त्यावेळी ते बोलत होते दूध तेल मिठाई यासारख्या अन्न पदार्थांतली भेसळ ही गंभीर बाब असून ती रोखण्यासाठी जबाबदारीने काम करायला हवं असं ते म्हणाले

सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या एका खंडपीठाने हा निर्णय दिला

दरम्यान कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी तयार असल्याचं मुख्यमंत्री एच डी क्मारस्वामी यांनी म्हटलं आहे विधानसभा अध्यक्षांनी यासाठी तारीख निश्चित करावी असं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान गोवा राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे आज दपारी तीन वाजता नवीन मंत्र्यांचा शपथग्रहण सोहळा होणार आहे

केंद्र सरकारचं डिजीटल अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट गाठण्यासाठी स्टेट बँकेनं हा निर्णय घेतल्याचं भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक पी

गुप्ता यांनी सांगितलं

रा जोशी यांना जाहीर झाला आहे पाच लाख रोख रूपये मानपत्र आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत काल या पुरस्काराची घोषणा केली

देगलूरकर यांची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे

संतांची जन्मभूमी असलेल्या मराठवाड्यात या निमित्तानं भाविकांनी ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती हिंगोली जिल्ह्यात औंढा इथं संत नामदेव आणि विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या नागनाथ मंदिरानजिक असलेल्या गोकर्ण महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं आषाढी एकादशी भक्तीमय वातावरणात साजरी झाली श्री संत एकनाथ महाराजांच्या वाड्यावर विजयी पांड्रंगाच्या दर्शनासाठी गावोगावच्या भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती मात्र गोदावरी पात्रात पुरेसं पाणी नसल्यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागला औरंगाबादनजिक प्रतिपंढरपूरला जाणारे रस्ते वारकरी आणि दिंड्यांनी फुलून गेले होते जालना शहराचं आराध्य दैवत असलेल्या जुना जालना भागातल्या आनंदीस्वामी महाराज मंदिरात भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या सकाळी मंदिरातून निघालेल्या आनंदी स्वामी महाराजांच्या पालखी मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते परभणी शहरासह जिल्ह्यातही यानिमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं विविध शैक्षणिक संस्थांच्या वतीनं विठ्ठल रख्माईसह संतांच्या वेशभूषेतल्या बालगोपाळांच्या दिंड्या काढण्यात आल्या पूर्णा इथं दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित पालखी तसंच रिंगण सोहळ्यात वारकरी दिंड्या आणि महिलांच्या भजनी मंडळांसह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले लातूर शहरातल्या केशवनगर भागात गेल्या वर्षी आषाढी एकादशीला लावण्यात आलेल्या वृक्षांचा वाढदिवस काल साजरा करण्यात आला गेल्या वर्षी या परिसरात प्रत्येक घरासमोर एक झाड लावण्यात आलं होतं

बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं संत गजानन महाराजांच्या समाधीचं लाखो भाविकांनी दर्शन घेतलं दुपारी गजानन महाराजांच्या पालखीची नगर परिक्रमा करण्यात आली

या कामासाठी साडे पाच कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भातलं निवेदन त्यांनी सादर केलं आहे हा विषय प्रलंबित न ठेवता तातडीने निर्णय घेवून यावर अंमलबजावणी करणं आवश्यक असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ

व्ही कुलकर्णी यांनी ही माहिती दिली

रूग्णांसोबतचे नातेवाईक उद्घटपणे वागत दमदाटी करत असल्यानं हे आंदोलन पुकारल्याचं सांगण्यात आलं